देशातले एक महान आध्यात्मिक नेता स्वामी विवेकानंद यांनी भारतातल्या वेदांत आणि योग या तत्वज्ञानांची जगाला ओळख करुन दिली

स्वामी विवेकानंद यांची जयंती देशभर राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते भारतीय संस्कृतीत दिलेल्या उच्च योगदानाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली आहे स्वामीजींची शिकवण आजही तितकीच लागू पडत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं प्रधानमंत्री आज हावडा जिल्ह्यात रामकृष्ण मिशनचं मुख्यालय असलेल्या बेलूर मठ इथं एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथं आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्ममहोत्सव सुरू आहे सकाळपासून राज्यभरातून आलेल्या नागरिकांनी सिंदखेडराजा इथल्या जिजाऊ सृष्टीवर गर्दी केली आहे महिला आणि बालविकास मंत्री तसंच अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी काल गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली शेतकऱ्यांना भरीव मदत होण्याच्या उद्देशानं शेतीच्या नुकसानीचे स्वतंत्र सर्वेक्षण करायचे निर्देश त्यांनी यावेळी दिले ठाकूर यांनी मोर्शी तालुक्यातल्या नेरपिंगळाई वाघोली आदी गावांना भेट देऊन शेतीची पाहणी केली

यावेळी संत्रा बागांसह गहू कापूस आणि हरभरा पिकांची पाहणी त्यांनी केली जिल्ह्यात झालेला अवेळी पाऊस आणि जानेवारी महिन्यात पडलेल्या गारपीटीनं जिल्ह्यातील कापूस तूर आणि फळबागांचे नुकसान झालं आहे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली जालना जिल्हाधिकारी कार्यालयात काल संसदीय क्षेत्र रस्ते सुरक्षा समितीची बैठक झाली उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या हेल्मेट सेल्फी पॉइंट आणि रस्ते सुरक्षा पत्रकाचं अनावरण यावेळी दानवे यांच्या हस्ते झालं

शहरातल्या विविध ठिकाणी रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाअंतर्गत काल अनेक कार्यक्रम घेतल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले दुर्लक्षित होत असल्याबद्दल इतिहास जपण्यासाठी नौदलान पुढाकार घेतला आहे नौदलाच्या कार्याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली या अभियानाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम तसंच शाळा महाविद्यालयात नौदलाचं कार्य आणि भरती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केलं जात आहे आई आणि मुलांमधला संवाद वाढवणं गरजेचं असून त्यामुळे अनेक सामाजिक समस्या सुटू शकतील असा विक्वास मदर्स ऑन व्हिल या जागतिक प्रवासाच्या प्रणेत्या माधुरी सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केला आहे त्या काल लातूर इथं विवेकानंद संस्कार संस्थेनं आयोजित केलेल्या अनुभव कथन कार्यक्रमात बोलत होत्या बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव नगर परिषदेच्यावतीनं बायोमायनिंग प्रक्रियेद्वारे कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असून तयार होणा या खताचा शेतकऱ्यांना उपयोग होत आहे अनेक वर्षापासूनच्या समस्येवर तोडगा निघाल्यानं नागरिक समाधान व्यक्त करत असल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे केंद्र शासनाच्या लक्ष्य कार्यक्रमांतर्गत अहमदनगर इथल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातल्या प्रसुतिगृह आणि प्रसुतीशल्य चिकित्सा गृहाला लक्ष्य मानांकन प्राप्त झालं आहे

पालघर जिल्ह्यात बोईसर इथल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या ए एन के फार्मा या रसायन कंपनीत काल संध्याकाळी भीषण स्फोट होऊन सात कामगारांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले